लोकसभेत नागरिकत्व स्धारणा विधेयकाला विरोधी पक्षाच्या गदारोळात मान्यता

आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या हिंदी आणि इंग्रजी बातम्या आता खाजगी एफ एम

वाहिनीवरून प्रसारित होणार

राज्यमंत्रिमंडळाचा निर्णय

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्रातल्या सोलापूरला भेट देणार

या विधेयकाबद्दल बोलतांना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी हे विधेयक केवळ आसामप्रती नसून इतर राज्यांसाठी असल्याचं म्हटलं आहे केवळ पश्चिम सिमेवरूनच नव्हे तर राजस्थान पंजाब आणि दिल्ली वरून येणाऱ्या निर्वासित नागरिकांसाठी सुद्धा हे विधेयक असल्याचं त्यांनी सांगितलं लोकसभेत आज सामान्य वर्गातील आर्थिक दृष्ट्या कमकूवत घटकांना सरकारी नोकरी आणि शैक्षणिक क्षेत्रात दहा टक्के आरक्षण देण्यासाठीचं विधेकय मांडण्यात आलं

उच्च जातीतील आर्थिक दृष्ट्या कमकूवत लोकांसाठी या विधेयकात आरक्षण देण्यात आलं असून उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये थेट नेमणूक आणि प्रवेशाची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे केंद्रीय मंत्रिमंडळानं कालच या विधेयकाला मान्यता दिली आहे या विधेयकावर लोकसभेत चर्चा सुरू आहे ऑल इंडिया रेडिओची बातमीपत्रं खाजगी एफ

वाहिन्यांवरुनही सहक्षेपित करण्याचा माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी आज प्रारंभ केला

विशिष्ट अटी आणि शर्तींचे पालन केल्यानंतर ऑल इंडिया रेडिओची इंग्लिश हिंदी भाषेतली बातमीपत्र सूचीन्सार खाजगी एफएम रेडिओ वाहिन्यांना सहक्षेपित करण्याची परवानगी मिळणार आहे

जनजागृतीला सरकारचे प्राधान्य असल्यामुळे ही सेवा मोफत उपलब्ध करुन देण्यात आली आहे जाग़त नागरीक म्हणजेच सबल नागरीक असे सांगून हा उपक्रम म्हणजे जनतेला माहिती देऊन शिक्षित आणि सबल करण्यासाठी देशातली सर्व रेडिओ केंद्र एकत्र आणण्याचा प्रयत्न करण्यासाठीचे एक पाऊल आहे असे राठोड म्हणाले समाजवादी पक्षाच्या सदस्यांनी केलेल्या गदारोळामुळे आज सलग द्सऱ्या दिवशी राज्यसभेचं कामकाज स्थगित करण्यात आलं आज सदनाचं कामकाज सुरु होताच समाजवादी पक्षाच्या सदस्यांनी उत्तर प्रदेशातल्या अवैध वाळु खाणींवर केंद्रीय अन्वेषण विभागाच्या छापेमारीचा मुद्दा उपस्थित करत घोषणाबाजी सुरू केली सभापती व्यंकय्या नायड्र यांनी गदारोळातच कामकाज सुरु ठेवण्याचा प्रयत्न केला मात्र गोंधळ कायम राहिल्यानं राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सी बी आय चे संचालक आलोक वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं रद्द ठरवला आहे त्यामुळे आलोक वर्मा प्न्हा एकदा सी बी आय चे संचालक म्हणून रुज् होणार आहे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 वर्मा आणि सी बी आय

या कर्मचाऱ्यांना पालिका सेवेत सामावण्यासाठी आवश्यक पदांची निर्मिती करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला तसंच राज्यातील कोतवालांच्या मानधनात अरीव वाढ करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला

जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यातून महाराष्ट्र राज्य कृषी व्यवसाय आणि ग्रामीण प्रकल्पास आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत तत्वतः मान्यता देण्यात आली तसंच परळी वैजनाथच्या वैजनाथ महाविद्यालयास दोन विषयांसाठी अन्दान मंजूर करण्यासाठी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली नागपूर मेट्रो मार्गाच्या द्सऱ्या टप्प्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली

आत्तापर्यंत मेट्रोच्या जॉय राईडचा आठ हजार लोकांनी आनंद घेतला असून नागप्रच्या ग्रामीण भागातील लोकांनाही या राईडचा आनंद घेता येणार आहे या टप्प्यामूळं ब्टीबोरी कन्हान कामठी ही गावं एकमेकांना जोडली जाणार असून द्सऱ्या टप्प्यासाठीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे जाणार असल्याचं दीक्षित यांनी आज सांगितलं केंद्र सरकारकडून सहा महिन्यात या टप्प्याला मान्यता मिळेल अशी अपेक्षा दीक्षित यांनी यावेळी व्यक्त केली पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्रातल्या सोलाप्रला भेट देणार आहेत या भेटीत विविध विकास प्रकल्पांचा प्रारंभ आणि विविध प्रकल्पांचे भूमीपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे

सोलापूर उस्मानाबाद महामार्गावरच्या या रस्त्याच्या चौपदरीकरणामुळे सोलापूर शहराशी मराठवाङ्याचा संपर्क अधिक वाढण्यासाठी मदत होणार आहे

कचरा वेचणारे रिक्षा चालक गिरणी कामगार विडी कामगार यासारख्या गरीब बेघर लोकांना याचा प्रामुख्यानं लाभ होणार आहे स्वच्छ भारत हे उद्दिष्ट समोर ठेऊन भूमीगत मलनिसारण यंत्रणा आणि सांडपाणी प्रक्रिया करणाऱ्या तीन सयंत्राचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येईल यामुळे शहराच्या स्वच्छता विषयक व्याप्तीत वाढ होणार आहे सध्याच्या यंत्रणेची जागा ही यंत्रणा घेणार असून अमृत अभियानांतर्गत भूमीगत लांब नाल्यांची जोडणी यादवारे करण्यात येईल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 रमाकांत कोलते यांनी केला आहे महामंडळाच्या संमतीशिवाय आयोजक कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही नयनतारा सहगल यांनी उद्घाटक म्हणून येऊ नये हा निर्णय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ श्रीपाद जोशी यांनी घेतला त्यांनी लिहिलेल्या मसुदयानुसार निमंत्रण मागे घेत असल्याचं पत्र नयनतारा सहगल यांना पाठविण्यात आलं असं असलं तरी आता विरोधकांनी नयनतारा सहगल यांच्या स्वागताची भूमिका घेतल्यामुळे आणि आमचीही निर्णय घेताना चूक झाल्यामुळे सहगल यांनी संमेलनाच्या उद्घाटक म्हणून यावे अशी विनंती देखील कार्याध्यक्ष डॉ रमाकांत कोलते यांनी केली आहे भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान खेळवण्यात येणाऱ्या आगामी एक दिवसीय तीन सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर झाला असून जलदगती गोलंदाज जसप्रित ब्मराह याला ऑस्ट्रेलिया तसंच आगामी न्यूझीलंड दौऱ्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे ब्मराह ऐवजी मोहम्मद सिराज याला संघात स्थान देण्यात आलं असून आय पी एल

मंगळवारी विभागीय आय्क्त राजाराम माने यांच्या हस्ते या ग्रामपंचायतींचा सत्कार करण्यात आला या ग्रामपंचायतीत अवनखेड राजदेरवाडी आनंदे परसामळ वाटी राजविहीर मेहेरगाव सासरी लोणी आणि वडनेर यांचा समावेश आहे नाशिक इथल्या महाराष्ट्र पोलीस अकादमीचा दीक्षांत सोहोळा आज राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पाडसलगीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला पोलीस अधिकारी म्हणून काम करताना जनतेचे सेवक म्हणून काम करा आणि इतरांना पथदर्शी अधिकारी ठरेल असं काम करा असा संदेश पोलीस महासंचालकांनी दिला